द्रदर्शनवरील विविध मालिकांसह अनेक हिंदी इंग्रजी चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका साकारलेले इरफान खान यांना पानसिंग तोमर या चित्रपटातल्या मुख्य भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं

काल प्रकृती बिघडल्यानं त्यांना मुंबईत कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी इरफान खान यांच्या निधनाबद्दल द्ख व्यक्त केलं आहे एका हरहुन्नरी कलाकाराला आपण मुकलो असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे

तर एक हजार सात जणांचा आतापर्यंत या आजाराने मृत्यू झाला आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कार्यवाहीचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रस्त्यावर न येता पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केलं आहे

आज सकाळी या दोघांचे अहवाल प्राप्त झाले त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या सोळा झाली आहे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं तीन मे पर्यंत जिल्हातली सर्व दकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत संचारबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत तसचं घराबाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे

त्यांचा कोरोना विषाणू चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता या व्यक्तीला हृदय विकाराचाही त्रास होता असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जिल्ह्यात कोरोना विषाण्म्ळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे

त्यामुळे महापालिका प्रशासनानं हा भाग प्रतिबंधित केला आहे

केंद्र शासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक ठिकाणं तसंच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे

शोपिया जिल्ह्यातल्या मेलाहोरा गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलानं शोधमोहीम सुरु केली होती